यामध्ये लष्कर ए तय्यबाचा प्रमुख म्होरक्या आणि जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे या कारवाई वेळी दहशतवाद्यांनी दोन नागरिकांना ओलिस ठेवल्यामुळं जवानांना अतिशय सावधगिरीनं या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी लागली

परकीय चलन कायद्याचा भंग करून जवळ दहा हजार डॉलर बाळगल्यामुळं हा दंड ठोठावण्यात आला आहे परकीय चलन व्यवस्थापन कायद्या अंतर्गत सदर रक्कमही जप्त करण्यात आली असल्याचं ईडीनं जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे गिलानीच्या श्रीनगरच्या घरी आयकरचा छापा पडल्यानंतर सदरची रक्कम जप्त करण्यात आली होती

याबाबत सी बी डी टीनं एक पत्रक जारी केलं आहे

या कागदांच्या मूळ प्रती न सापडल्यामुळं या नोंदीबाबत संशय निर्माण झाला होता

राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात ही शपथ दिली घोष हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती असून देशाचे पहिले लोकपाल म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे

भारत छोडो आंदोलनात यांचा सक्रिय सहभाग होता गोवा मुक्तीसंग्रामात त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले असल्याचं ते म्हणाले डॉक्टर लोहिया यांनी कृषी क्षेत्राला आधुनिक आणि शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यासाठीही काम केले असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले सध्याचे केंद्र सरकार विविध योजनांमधून डॉ लोहीया यांचे स्वप्न साकार करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले

ई पी एफ ओ ही संस्था देशातल्या संघटीत आणि अर्ध संघटीत कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षा निधीचं व्यवस्थापन करते

जिआंग्सू प्रांतातल्या रासायनिक औद्योगिक पार्कमध्ये खताच्या कारखान्यात आग लागल्यानं ही द्र्घटना घडली या दर्घटनेनंतर कारखान्याच्या कार्यकारी प्रमुखास ताब्यात घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे काल पालघर पूर्व भागात तीन मतदारांना पैसे वाटप करताना दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे तसंच या प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रारही नोंदवण्यात आली आहे पोलिसांना याबाबतची माहीती मिळाल्यानंतर पोलिसांच्या तैनात फ्लाइंग स्काडनं ही कारवाई केली आहे

तीस मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे